राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबवणं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्जे माफ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला म्हाडा आणि सिडकोच्या भूखंडावर रहिवाशांना तसंच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्यानं किंवा विकास आणि वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दरानं अकृषिक दराची आकारणी करण्यात येऊ नये तसंच यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

पदवी स्तरावरच्या तांत्रिक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनाही याचा लाभ मिळणार आहे

काल मंत्रालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला राज्यातल्या पाणी प्रवठा योजना तसंच जिल्हास्तर विभागीयस्तर आणि राज्य स्तरावरील अर्धवट असलेल्या पाणी प्रवठा योजनांना तात्काळ मंजूरी देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने गठीत समितीची बैठक मंत्रालयात काल झाली या बैठकीत महसूल मंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दुरद्रष्यप्रणालीद्वारे संवाद साधला टँकरद्वारे पाणी प्रवठा करण्यापेक्षा जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरु करणं आणि कायम स्वरुपी पाणी प्रवठ्यासाठी उपाययोजना करणं यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी भर द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

काल याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला या निधीतून दर्शनबारीतलं प्रतिक्षागृह भक्तनिवास धर्मशाळा तसंच उपहारगृहाचं बांधकाम मंदिर परिसरात उद्यान तसंच वाहनतळ विकसित करणं आदी विकास कामं करण्यात येणार आहेत

महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बावीस हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांसह चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे यासाठी आध्निक एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्रउभारण्यात आलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

अजंता अॅम्बेसिडर हॉटेल इथं आयोजित या परिषदेचं आज सकाळी अकरा वाजता केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार आहे

सुक्ष्म सिंचन क्षेत्रात कार्यरत विविध निर्माते उत्पादक आणि लाभार्थ्यांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे

शेतकऱ्यांमध्ये ठिबक आणि तुषार सिंचन योजनांचा वापर वाढवण्याच्या उद्देशानं केंद्रीय जलसंपदा मंत्रालय आणि अन्य सहयोगी संस्थांच्यावतीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

भारतानं कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पन्नासाव्या षटकांत चार चेंडू राखून हे लक्ष्य साध्य केलं

तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत

महाराष्ट्राच्या नेमबाजांनी काल नेमबाजीत रौप्य आणि कांस्य पदकाचीही कमाई केली

कोणीही आत्महत्या करू नये तसंच दुष्काळानं खचून जाऊ नये असं सांगत शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचा धीर आदित्य ठाकरे यांनी दिला ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक शेतकऱ्यांना पश् खाद्य वाटप करण्यात आलं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं काल परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं दुष्काळ जाहीर करुन तालुक्यात एकही उपाययोजना लागू झाली नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आल्याचं भाकपकडून सांगण्यात आलं

जालना जिल्ह्यात सुरू असलेली विविध विकास कामं आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते